भारतीय चित्रपटांच्या राष्ट्रीय संग्रहालयाचं उद्घाटन आज प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे भारतीय रजतपटांचा इतिहास आणि चित्रपटांच्या माध्यमातून उलगडत जाणारी भारताची सामाजिक सांस्कृतिक प्रगती दर्शवणारं हे संग्रहालय आहे

संग्रहालयामधे गुलशन महालाच्या प्रतिकृती जुनी उपकरणं फोट वेशभूषा आणि विविध दुर्मिळ स्मृतीवस्तूचा संग्रह आहे हा संग्रह नऊ गटात विभागला गेला आहे

त्याचबरोबर या दौ यात ते गुजरातमधे हाजिरा आणि सिल्व्हासा तसंच दादरा नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशांनाही भेट देणार आहेत हाजिरा इथं एल अँड टी द्वारा सुसज्जित आर्मर्ड सिस्टिम्स संकुल प्रधानमंत्री राष्ट्राला अर्पण करतील नवसारी इथं उभारण्यात येणा या निराली कर्करोग रुग्णालयाचा पायाभरणी समारंभ मोदी यांच्या हस्ते होईल सिल्व्हासा इथंही सायलीमधे वैद्यकीय महाविद्यालयाचा कोनशिला समारंभ त्यांच्या हस्ते होईल दमण तसंच दादरा नगर हवेली परिसरातल्या नागरिकांसाठी ही एक मोठीच सोय ठरणार आहे यावेळी प्रधानमंत्र्यांच्या इस्ते एम आरोग्य अॅप आणि कचरा संकलन तसंच घनकचरा प्रक्रिया यंत्रणेचं डिजिटल उद्घाटन करण्यात येईल

केंद्रीय मंत्री आणि उत्तर प्रदेश सरकार प्रवक्ता श्रीकांत शर्मा यांनी सांगितलं की लखनौ इथं काल मुख्यमंत्री योगी अदित्य नाथ यांच्या अध्यक्षेखाली झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला जम्मू काश्मीरमध्ये निवडणूका घेण्याबाबत राजकीय पक्ष आणि इतर पक्षांशी चर्चा करून सध्याच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी निवडणूक आयोगाचं एक पथक लवकरच राज्याचा दौरा करणार आहे

राज्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणूका एकत्रित घेण्याबाबत सर्व बाबी तपासल्यानंतर निवडणूक आयोग लवकरच निर्णय घेईल असंही कुमार यांनी सांगितलं ईव्हीएम मतदान यंत्र व्हीव्हीपॅटबद्दल येथील जनतेला संपुर्ण माहिती देण्यासाठी जनजागृती करण्यात येईल असंही कुमार म्हणाले भारतीय नौदलाची क्षमता वाढवण्यासाठी गुजरात आणि तामिळनाडूमध्ये तीन नवीन नौदल हवाई स्क्वाडूनला सरकारनं मंजुरी दिली आहे केरळ आणि अंदमान बेटांवर सध्या उपलब्ध असलेल्या डॉर्नियर स्क्वाडूनमध्ये अतिरीक्त विमानांसाठी कर्मचाऱ्यांच्या भरतीलाही सरकारनं मंजुरी दिली आहे डॉर्नियर विमानांच्या खरेदीसाठी सरकारनं हिंदुस्तान एयरोनॉटिक्स लिमिटेडबरोबर दोन वर्षांपुर्वी करार केला होता नौदलाला मिळणाऱ्या डॉर्नियर विमानांमध्ये अत्याधुनिक सेंन्सर्स आणि उपकरणं बसवण्यात आली आहेत डॉर्नियर विमानांमुळे समुद्र मार्गानं येणारे धोके अचुकरित्या ओळखण्यासाठीची भारतीय नौदलाची क्षमता आणखी वाढणार आहे देशातल्या सात हजार किलोमीटरहून अधिक लांबीच्या समुद्र किनाऱ्यांवरील सुरक्षा व्यवस्था आणखी मजबूत होणार आहे मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरुन दिल्लीला जाणा या राजधानी एक्सप्रेस सेवेला आजपासून सुरुवात होणार आहे रेल्वेमंत्री पियुष गोयल आज या गाडीला हिरवा झेंडा दाखवतील

जम्मू काश्मीरच्या काही भागात काल हिमवृष्टी झाली श्रीनगर आणि इतर काही ठिकाणी काल संध्याकाळपासून हलक्या ते मध्यम स्वरुपाची हिमवृष्टी झाली काश्मीर खो यात बहुतांश ठिकाणी तसंच राज्यात इतरत्र जोरदार हिमवृष्टी आणि पावसाची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे अनंतनाग कुलगाम हबगाम बारामुल्ला कुपवाडा आणि इतर भागात हिमकडे कोसळतील असा इशारा काश्मीर विभागीय प्रशासनानं वेळोवेळी जारी केला आहे हिमाचल प्रदेशमध्ये पहाडी भागात नव्यानं सुरु झालेल्या हिमवृष्टीमुळे थंडीची लाट निर्माण झाली आहे राजधानी दिल्लीसह हरियाणा आणि पंजाबमधे काही ठिकाणी तसंच मध्य प्रदेशाच्या पूर्व भागात तुरळक ठिकाणी देखील थंडीची लाट जाणवली भारतानं अणुइंधनासाठीचा स्त्रोत वाढवण्याच्या उद्देशानं युरेनियमच्या पुरवठ्यासाठी उजबेकिस्तानबरोबर दीर्घ मुदतीचा करारा केला आहे गांधीनगरमध्ये वायव्रंट गुजरात शिखर परिषदेत प्रधाननमंत्री नरेंद्र मोदी आणि उजबेकीस्तानचे राष्ट्रपती शौकत मिरजियोयेव यांच्या उपस्थितीत करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या अणुउर्जा विभाग आणि नोवोई खनिज धातू कंपनीच्या प्रतिनिधींनीही करारावर स्वाक्षऱ्या केल्याची माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं दिली आहे अमेरिका आणि इतर देशांना धोकादायक ठरणारी प्योंगयांगची अण्वस्त्र नष्ट करण्याच्या मुद्यावर चर्चा करण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उत्तर कोरियाचे अध्यक्ष किम जोंग उन् यांच्यात फेब्रुवारीच्या उत्तरार्धात दुसरी बैठक होणार आहे उत्तर कोरियाची अण्वस्त्र नष्ट करण्याबाबत किम जोंग उन् यांनी दिलेला शब्द न पाळून त्या दिशेनं कोणतंही पाऊल उचललेलं दिसत नाही याबाबत काल अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उत्तर कोरियाचे दूत किम योंग चोल यांच्याशी चर्चा केल्यानंतर व्हाईट हाऊसनं प्रसिद्ध केलेल्या निवेदनात ही माहिती दिली आहे

एखाद्या देशाच्या प्रादेशिक वा जागतिक व्यवहारांमधे दुस या देशाची भूमिका ठरवण्याचा पाकिस्तानला कोणताही अधिकारी पोहोचत नाही असं भारतानं स्पष्ट केलं आहे अफगाणिस्तानच्या बाबतीत भारतासाठी केलेलं पाकिस्तानचं विधान खोडून काढताना परराष्ट्र व्यवहार मंत्रालय प्रवक्ता रवीश कुमार म्हणाले की अफगाणिस्तान हे स्वतंत्र आणि सार्वभौम राष्ट्र आहे त्यामुळे परराष्ट्र धोरणाबद्दल त्यांना पाकिस्ताननं धडे देण्याची गरज नाही

फुटीरतावाद्यांच्या ताब्यात असलेल्या इदलिब शहरातल्या दक्षिण भागात हा बॉम्बस्फोट झाल्याची माहिती सीरियातल्या ब्रिटन मानवहक्क संस्था आणि स्मार्ट न्यूजनं दिली आहे क्वालालंपूर इथं सुरू असलेल्या मलेशिया मास्टर्स बॅंडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरी उपांत्यफेरीत आज सायना नेहवाल आणि तीनवेळा विंबविजेती राहीलेल्या स्पेनच्या कॅरोलिना मारिन यांच्यात लढत होणार आहे

दरम्यान किदांबी श्रीकांत पुरूषांच्या एकेरी स्पर्धेतनं बाहेर पडला आहे

महाराष्ट्रान कालच्या दिवशी आठ सुवर्णपदकांची चागलीच कमाई करुन दाखवली